पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदीर उभारण्यासह इतर सर्व संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी हे विश्वस्त मंडळ स्वायत्त असेल मंदीर उभारण्यासाठी रामजन्मभूमीचा सद्सष्ट एकर क्षेत्राचा संपूर्ण भूखंड या विश्वस्त मंडळाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं संपूर्ण देशानं परिपक्व आणि संयमी भूमिकेतून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचा स्वीकार केल्याबद्दल पंतप्रधानांनी देशवासियांचं अभिनंदन केलं अयोध्येत बाबरी मशीद उभारण्यासाठी पाच एकर जमीन देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने भूखंड देण्याचा निर्णय घेतला असून उत्तरप्रदेश सरकारनेही या निर्णयाला सहमती दर्शवल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं

आज प्रश्नोत्तराच्या तासात काही खासदारांनी पोर्नोग्राफी संकेतस्थळांवर प्रतिबंधांसंदर्भात मांडलेल्या प्रश्नाचं कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून उत्तर घेताना लोकसभाध्यक्षांनी चर्चेचा प्रस्ताव मांडला कायदेमंत्र्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देत सदनात चर्चा घेण्यास संमती असल्याचं सांगितलं आतापर्यंत नऊ हजारावर पोर्नोग्राफी संकेतस्थळांवर बंदी घातल्याचं कायदेमंत्र्यांनी सांगितलं

त्यात परकीय नागरिकांनी हस्तक्षेप करू नये यासाठी एकमतांनं एक ठराव संमत करावा असं मत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात व्यक्त केलं सभापती तसंच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देसाई यांच्या मताशी पूर्ण सहमती व्यक्त करत भारताच्या या अंतर्गत मुद्यात इतर राष्ट्रांनी व्यक्त होण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं

सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध नाही मात्र राज्यात एनआरसी लागू करण्याला परवानगी देणार नाही असं ठाकरे यांनी सांगितलं कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यापूर्वी केंद्र सरकारनं राज्य सरकारला विश्वासात घेतलं नसल्याची टीका ठाकरे यांनी यावेळी केली

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक नुकतीच मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते महानगरांमधल्या इमारतींमध्ये पाण्याचा पुनर्वापर करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना विकासकांना दिल्या जातील असंही पाटील यांनी सांगितलं

नांदेड इथे आज महाराष्ट्र राज्य व्रतपत्र विक्रेता वितरक संघटनेच्या शिष्टमंडळानं देसाई यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या राज्यातल्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना मदत करण्याचा धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचं आश्वासन देसाई यांनी यावेळी दिलं

या गोळीबाराला सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन अतिरेकीही ठार झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे